मुंबई शहर परिवहन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या भागाला मंजुरी

यामुळे साखर कारखान्यांमधली रोकड क्षमता वाढणार आहे श्रेनॉल मिश्रीत पेट्रोल कार्यक्रमा अंतर्गत श्रेनॉल च्या पुरवठ्यामुळे साखर कारखान्यांच्या महसुलात वाढ होईल परिणामी ऊस उत्पादकांचे पैसे वेळेत चुकते करायला साखर कारखान्यांना मदत होणार आहे मुंबई शहर परिवहन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या भागाला समितीनं आज मान्यता दिली

रेल्वेचे वातानुकूलित डबे स्वयंचालित दरवाजे यांसारख्या सुविधा या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहेत प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधा रेल्वे स्थानकांच आधुनिकीकरण या प्रकल्पाच्या माध्यमातून केलं जाणार आहे संवादाधारित गाडी परिचालन नियंत्रण यंत्रणा या प्रकल्पाअंतर्गत बसवली जाईल देशात नवी पन्नास केंद्रीय विद्यालयं सुरु करायला आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं आज मान्यता दिली या शाळा नागरी आणि संरक्षण दोन्ही क्षेत्रात असतील आणि सुमारे पन्नास हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल केंद्रीय मंत्रिमंडळानं आज केंद्रीय शिक्षण संस्था अर्थात शिक्षक प्रवर्ग आरक्षण अध्यादेशाच्या मसुद्याला मंजुरी दिली या निर्णयामुळे शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सामाजिक तसंच शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाला आरक्षण देण्यासंदर्भात संवैधानिक तरतूदीचा लाभ मिळू शकेल त्याचप्रमाणे शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होऊन रिक्त पदांवर भरती होऊ शकेल

वस्त्रोद्योग क्षेत्राला राज्य आणि केंद्र सरकारकडून लावल्या जाणाऱ्या करात सवलत देण्याच्या प्रस्तावालाही केन्द्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली यामुळे कपड्यांच्या निर्यातीसाठी सरकारला विविध उपायोजना करता येईल या उपाययोजनांमुळे वस्त्रोद्योग क्षेत्र स्पर्धात्मक होऊ शकेल जेनेरिक औषधांमुळे सामान्य जनतेचे सुमारे एक हजार कोटी रुपये वाचले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

प्रधानमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातल्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना केंद्रातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते केंद्रसरकारनं नेहमी वापरल्या जाणा या सुमारे साडेआठशे औषधांच्या किंमती कमी केल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं

परदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या निधीचा वाढता ओघ आणि रुपयाच्या मूल्यात झालेली वाढ यांचा सकारात्मक परिणाम आज शेअर बाजार व्यवहारांवर दिसून आला मुंबई शेअर बाजारात आज सलग चौथ्या सत्रात तेजी राहिली

जागतिक बाजारातला कमकुवत कल आणि स्थानिक व्यापा यांकडून मागणी कमी झाल्यानं सोन्याच्या दरात आज घसरण झाली

नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं व्हिडीओ कान्फरन्सिंगच्या माध्यमातून नवी दिल्लीतून प्रधानमंत्र्यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला नागपूरकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या मेट्रो रेल्वेमुळे नागपुरातल्या नागरिकांना चांगल्या सुविधेप्रमाणेच सुरक्षाही मिळणार असून मेट्रो प्रकल्पामुळे प्रद्षण आणि वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला